पुणे जिल्ह्यातील आत्तापर्यंतचं सर्वात मोठं सेरो सर्वेक्षण आजपासून पिंपरी चिंचवडमध्ये

कोविड रुग्णांनी घेतला रुग्णालयांचा धसका घरीच उपचार घेणार्यां ची संख्या वाढली

कोरोनामुक्तांच्या समुपदेशनासाठी प्रशासनाकडून कोविड पश्चात व्यवस्थापनाची तयारी

पिंपरी चिंचवड महापालिकेचा आरोग्य विभाग आणि डॉ

पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे हे सेरो सर्वेक्षण केलं जाणार आहे पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील किती लोकांमध्ये कोरोनाविरुद्ध लढण्यासाठीची प्रतिपिंड तयार झाली आहेत याची माहिती या सर्वेक्षणातून प्रशासनाला मिळणार आहे आज गांधी जयंतीचा मुहूर्त साधून या सर्वेक्षणाला प्रारंभ होणार असून संपूर्ण शहराचं प्रतिनिधित्व येईल यापद्धतीनं रक्ताचे नमुने गोळा करण्यासाठीचा परिसर निश्चित करण्यात आला आहे

गुहविलगीकरण पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत एका बाजूला प्रशासनातर्फे कोरोना रुग्णांसाठी जास्तीत जास्त खाटांची सोय उपलब्ध करून दिली जात असताना कोरोनाचे बहुसंख्य रुग्ण मात्र घरीच विलगीकरणात राहून उपचार घेण्याच्या मानसिकतेत असल्याचं स्पष्ट झालं आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून कोरोनाच्या ज्या रुग्णांना ऑक्सिजन किंवा अतिदक्षता विभागातील उपचारांची गरज आहे केवळ असेच रुग्ण सरकारी अथवा खासगी रुग्णालयातील या स्विधेचा वापर करत असल्याचं नुकत्याच झालेल्या एका पाहणीत आढळून आलं आहे

सरकारी कोरोना रुग्णालयातील अनास्था आणि खासगी रुग्णालयातील भरमसाठ बिलाचा धसका घेऊन रूग्णांकडून हे पाऊल उचलले जात असल्याचंही या पाहणीत आढळून आलं

पोस्ट कोविड कोरोनामुक्त होऊन घरी गेलेल्या रुग्णांबाबत अनेक समस्या निर्माण होत असल्यानं प्रशासनानं पोस्ट कोविड मॅनेजमेंट प्लॅन तयार केला आहे त्याअंतर्गत पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या हद्दीत पाच ठिकाणी समुपदेशनासाठी बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्यात येणार आहे या ओपीडीमध्ये प्रत्यक्ष येणं शक्य नसलेल्या करोनामुक्त नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी टोल फ्री क्रमांकांचीही व्यवस्था केली जाणार असल्याचे आरोग्य प्रशासनाच्यावतीनं सांगण्यात आलं आहे

मात्र त्यांना समुपदेशनाची गरज असल्याचंही लक्षात आलं आहे त्यासाठी पुण्यातल्या ससून रुग्णालयात एक खास ओपीडी सुरू करण्यात आली आहे त्याचबरोबर पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील दोन जम्बो सेंटर नायडू रुग्णालय आणि बाणेर येथील सेंटरच्या ठिकाणीही अशा ओपीडी सुरू केल्या जाणार आहेत येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये या ओपीडी सुरू होणार आहेत या ओपीडीमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची पथके नेमण्यात येणार आहेत बरे झालेल्या रुग्णांशी मानवी दृष्टिकोनातून संवाद कसा साधायचा आणि त्यांचं समुपदेश कसं करायचं याबाबत डॉक्टरांनाही प्रशिक्षण दिले जाणार आहे कोरोनामुक्त झाल्यानंतर घरी गेलेल्या रुग्णांपैकी सुमारे दहा ते बारा टक्के रुग्णांमध्ये मानसिक समस्या उद्भवत असल्याचं निदर्शनास आलं आहे काही रुग्णांना अन्य व्याधी असतात काहींना करोनावर उपचार करताना देण्यात आलेल्या औषधांचा त्रास होतो या बाबी विचारात घेऊन ही व्यवस्था सुरू केली जाणार आहे

या व्याघ्र प्रकल्पाचा कोअर झोन पर्यटकांसाठी कालपासून खूला करण्यात आला असला तरी कोरोनाचा शिरकाव रोखण्यासाठी व्यवस्थापनानंताडोबातल्या जंगल सफारीसाठी काही अटी शर्ती लागू केल्या आहेत ताडोबा पर्यटनासाठी जातांना एका जिप्सीमध्ये आता सहा ऐवजी आता चारच पर्यटकांना बसता येईल

पर्यटना दरम्यान शढारिरिक अंतर पाळणे मास्क सॅनेटाईझर थर्मल स्क्रिनिंग बंधनकारक करण्यात आलं आहे एखाद्या पर्यटकाला कोविडसदृश् लक्षणं आढळल्यास त्या व्यक्तीला प्रवेश नाकारला जाईल आणि त्याची माहिती जवळच्या कोविडं केअर सेंटरला दिली जाइल

अटी शर्ती असूनही काल पहिल्याच दिवशी पर्यटकांचा चांगला प्रतिसाद दिसून आला मागील अनेक महिन्यापासून या प्रकल्पावर अवलंबून असणाऱ्या मोहर्ली या गावात त्यामुळे नव चैतन्य संचारलं होतं आकाशवाणी बातम्यांसाठी चंद्रप्रहन मंगेश बेळे सह रश्मी घासकडबी पुणे ग्रंथालय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेली टाळेबंदी क्रमशः शिथिल होत असताना राज्यात परिस्थिती काही अंशी पूर्वपदावर येत आहे मात्र तरीही ग्रंथालयं बंदच आहेत यामुळे अभ्यासक संशोधक वाचक आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे त्याचबरोबर ग्रंथविक्रीला देखील त्याचा फटका बसत आहे पुढील महिन्यात दिवाळी येत असून दिवाळी अंक वाचकांपर्यंत पोहोचवण्यात ग्रंथालयं मोलाची भूमिका बजावतात त्या पार्शवभूमीवर राज्यातील ग्रंथालये स्रु करण्याची मागणी प्ण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेनं एका पत्रकाद्वारे केली आहे

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता व्यापारी संघटना आणि राजकीय पक्षांनी गडचिरोलीत ही जनता संचारबंदी जाहीर केली होती

वेबिनार कोरोना काळात झालेल्या बदलांना संकट न समजता संधी माना आणि या संधीचे सोनं करा असं आवाहन महाराष्ट्र शासनाच्या नाशिक विभागातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक उज्ज्वला कोळसे बावके यांनी काल केले कोविड काळात बचत गटांना असलेली संधी या विषयावरील वेबिनार मध्ये त्या बोलत होत्या प्रण्यातील प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो आणि पत्र सूचना कार्यालय मुंबई यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नाशिक तसंच भारतीय मानक ब्यूरो प्णे यांच्या सहकार्यानं या वेबिनारचं आयोजन केलं होतं नाशिकच्या बचत गटातील महिलांनी करोना काळात केलेल्या भरिव कामगिरीची माहिती या वेबिनारमध्ये देण्यात आली वाशिम कोरोना बाधितांनासाठी वाशिम जिल्ह्यात अतिरिक्त बेडची सुविधा निर्माण व्हावी यासाठी आतापर्यंत वाशिम शहरात एक खाजगी डेडीकेटेड कोविड रुग्णालय सुरू असून नविन दोन खाजगी डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरना मंजुरी देण्यात आली आहे

पीसीएमसी कोरोना संक्रमणाला रोखण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या माझं कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत पिंपरी चिंचवड महापालिकेनेआशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांनाही सामावून घेतलं आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच रहानिरोगी रहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार